विश्वस्त नरेंद्र अनगळ यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी करण्यात आले शासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे पालन करून या वर्षीचा नवरात्रौत्सव विजयादशमीपर्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे शासनाच्या नियमांनुसार भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही मात्र ऑनलाइन पद्धतीने देवीच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे शिवदर्शन सहकारनगर परिसरातील श्री लक्ष्मी माता मंदिरात आज सकाळी पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्ष गटनेते आबा बाग्ल आणि जयश्री बाग्ल यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली यानिमित्त सर्व मंदिर फुलांनी स्शोभित करण्यात आले असून आकर्षक विद्य़त रोषणाई करण्यात आली आहे मात्र हे मंदिर शासकीय आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे प्ण्यात घरोघरी लोकांनी पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना केली कोरोनाच्या नियमांमुळे नवरात्रातील सार्वजनिक कार्यक्रम यावेळी होऊ शकणार नाहीत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होणाऱ्या विकासकामांच्या आधारावर केंद्रीय विकास मंत्रालयाकडून आज यादी जारी करण्यात आली

परतीच्या पावसाने राज्याला झोडपून काढले आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करावा जेणेकरून लोकांना दिलासा मिळेल असं आवाहन वंचित बहजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात केले विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा तीन दिवसांचा दौरा करणार असून त्याची सुरुवात ते बारामतीपासून करणार आहेत

कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची अमलबजावणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हदीत सुरू झाली आहे

महिला आणि बालकल्याण विधी शिक्षण शहर सुधारणा आणि कला क्रीडा साहित्यिक आणि सांस्क्रतिक अशा पाच विषय समित्या असून याआधी यांच्या सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली होती सभापती पदासाठी सोमवारी अर्ज भरता येणार आहेत क्पोषण आणि लठ्ठपणाम्ळे होणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभ्रमीवर देशात शालेय पोषण आहार शिक्षणाची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन आय

एम जम्मुचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आज प्ण्यात व्यक्त केले एका संस्थेने विकसित केलेल्या पोषण आहार शिक्षणपद्धती आणि पोषणचक्र यावर आधारित संकेतस्थळाचे उद्घाटन करताना ते बोलत होते

यावेळी थरूर यांनी लिहिलेल्या थरूर सोरस या पुस्तकाचं प्रकाशन सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ

ब मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आलं प्णे आणि परिसरात उद्या ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत